राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो

नागरिकांमध्ये संविधानातील मूल्य रुजवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो संविधानाच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन केलं जातं गुजरातमधील केवडिया इथं सुरु असलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दृक्शाव्य माध्यमाद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेचा पाठ दिला त्यांच्यासोबत सर्व पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रस्तावनेचं वाचन केलं

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि पीठासीन अधिकाऱ्यांवर संविधान रक्षणाची मोठी जबाबदारी आहे त्याचं कर्तव्य बुद्धीन ते पालन करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मोदिनी यावेळी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदाना आदरांजली वाहिली मोदी जागतिक अपारंपरिक ऊर्जा गुंतवणूकदारांची तिसरी परिषद आज आयोजित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परीषदेच दृक्शाव्य माध्यमाद्वारे उद्घाटन होणार आहे ही परिषद तीन दिवस चालणार आहे यात जगभरातील सर्व नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या कंपन्या या क्षेत्रातील नवीन संशोधन सामग्रीच आणि तंत्राच सादरीकरण करणार आहेत

अपारंपरिक ऊर्जा मंत्रालायान ही परिषद आयोजित केली आहे तोमर अन्न प्रक्रिया उद्योग देशाच्या सर्व भागात पोचवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार तर्फे केला जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे अन्न प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधींची काल एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात ते बोलत होते या उद्योगाबाबत सरकारने जे प्रयत्न हाती घेतले आहेत त्याला या क्षेत्रातील सर्वांनी सहकार्य कराव अस आवाहनही त्यांनी केलं या परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी यावेळी सरकारला अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी अनेक सूचना केल्या

या हल्ल्यात बळी पडलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दक्षिण मुंबईतील पोलीस मुख्यालयात अलीकडेच बांधण्यात आलेल्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम होणार आहे मात्र कोरोनाच्या साथीच्या पार्श्र्वभूमीवर लोकांना मर्यादित संख्येतच या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल

महा कोविड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली राजस्थान गुजराथ आणि गोवा या राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना कालपासून लागू करण्यात आल्या

ऐकुया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आर टी पी सी आर चाचणी न करणाऱ्या प्रवाश्यांनी विमानतळ आणि रेल्वे स्थानकातील केंद्रामध्ये स्वखर्चाने चाचण्या करून घेण बंधनकारक आहे त्यानंतरच त्यांना बाहेर सोडण्यात येईल ह्या चाचणीत संबंधित प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोविड उपचार केंद्रात पुढच्या उपचाराकरता दाखल केलं जाणार आहे गोवा आणि गुजराथ राज्याला लागून असलेल्या विविध सीमांवर विविध नाक्यांवर देखील तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातून दिवाळीच्या वेळी सुरु केलेली आंतरराज्य एस टी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली जाण्याची शक्यता स्थानिक सूत्रांनी वर्तवली आहे कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश गोवा आंध्र आणि तेलंगण राज्यासाठी एस टी नं ही सेवा सुरु केली होती आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह नितीन डांगल पुणे

त्यामुळ अधिक फोन नंबर्स वापरासाठी उपलब्ध होणार आहेत ग्राहकांना कोणतीही गैरसोय न होता अधिक फोन नंबर्स उपलब्ध व्हावेत यासाठी ही उपाय योजना केली जात आहे अस द्रसंचार विभागान म्हटलं आहे

बी एस सी चे प्रमुख मनोज अहुजा यांच्या उपस्थितीत काल क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी फिट इंडिया शालेय सप्ताहाच्या द्वितीय आवृत्तीचं उद्घाटन केलं खेळाचं तसच व्यायामाचं महत्व मुलांना कळावं खेळ हा त्यांच्या जीवनातील प्रार्थमिक भाग असावा आणि त्याची सवय मुलांना लागावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना रिजीजू म्हणाले की शालेय जीवनात सुदृढता महत्वाची आहे तसच विद्यार्थी हे सुदृढ भारत चळवळीतील महत्वाचा घटक आहेत फिट इंडिया शालेय सप्ताहामध्ये अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे ही आनंदाची बाब आहे असंही ते म्हणाले

मेट्रो श्रद्दा महाराष्ट्रात पुणे इथं मेट्रो रेल्वेचं शिवाजी नगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं काम सध्या सुरु आहे या दरम्यान मंडई परिसरात खोदकाम सुरु असताना प्राण्यांचे काही अवशेष आढळून आले आहेत

पुरातत्व विभागातील तज्ञ या ठिकाणी भेट देणार आहेत तसच याबाबत सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील करवाई केली जाईल असं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे